होणार राज्यातल्या जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा नागप्रसह विविध विभागात टँकरदवारे पाणीप्रवठा

नियोजन मंत्री स्धीर मुनगंटीवार यांचे निर्देश आणि विदर्भात सर्वदूर उष्णतेची लाट कायम

सतराव्या लोकसभा लिवडण्कीत विक्रमी बहमत मिळविल्यानंतर नरेंद्र मोदी उद्या प्न्हा दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देववितील हा समारोह राष्ट्रपती भवनात उद्या सायंकाळी सात वाजता होणार आहे या शपथविधी समारोहाला बिमस्टेक देशांचे सर्व प्रम्ख सहभागी होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रविश क्मार यांनी दिली बिमस्टेक देशांच्या प्रम्खांमध्ये बांग्लादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अबदूल हमीद श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना म्यानमार चे राष्ट्राध्यक्ष य्वीन मीन नेपाळचे पंतप्रधान के

शर्मा ओली भूतानचे पंतप्रधान डॉ लोट्या शेअरींग तसंच थायलंडचे द्रत ग्रीसादा बूनरॅच इत्यादी राष्ट्रनेत्यांचा समावेश आहे तसंच मारिशसचे पंतप्रधान प्रविंद क्मार जगन्नाथ हे ही उपस्थित राहणार आहेत यासोबतच सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही या समारोहासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे प्रकृती अस्वास्थामुळं आपल्याला नवनियुक्त सरकारात होणाऱ्या खातेवाटपात सहभागी करू नये अशी विनंती वित्तमंत्री अरून जेटली यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे लिहन केली आहे गेल्या अनेक दिवसापासून त्यांची प्रकृति ठिक नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी सरकारनं आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत

या प्रकरणात लेखन टंकलेखन च्क आणि निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्रात झालेले मतदान न मोजल्यामुळे किंवा मतदानाची दुबारा नोंद घेतल्यामुळे आकडेवारीत तफावत आढळली आहे त्याच बरोबर या प्रकरणात क्ठेही अनियमितता झाली नाही असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दी माध्यमांना कळविले आहे

अशा सर्व व्यक्तींचा सन्मान तसेच त्यांना शासनाने दरमाह दहा हजार रुपये मानधन सुरु केले आहे मिसा बंदीच्या मृत्यू पश्चात त्यांच्या विधवा पत्नींना पाच हजार रुपये मानधन देण्यात येत आहे अशा सर्वाचे मानधन आज खासदार संजय धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोल्यातील मिसाबंदींना वितरीत करण्यात आले राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या तेरा पूर्णांक एक दशांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी याच सुमारास हा साठा तेवीस पूर्णांक चौदा शतांश टक्के इतका होता सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात तेहतीस पूर्णांक एकोणसत्तरदशांश टक्के आहे तर मराठवाडा विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ दोन पूर्णाक शहाऐंशी दशांश टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी मराठवाड्यात याच काळात वीस टक्क्यांहन जास्त पाणीसाठा उपलब्ध होता

राज्यात सध्या सहा हजार दोनशे नऊ टॅंकर्सनं चार हजार नऊशे वीस गावं आणि दहा हजार पाचशे सहा वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रवठा करण्यात येत आहे

त्यान्सार आता ग्रामीण भागात प्रतिव्यक्ती वीस लिटर तसंच मोठ्या जनावरांसाठी प्रती जनावर पस्तीस लिटर वासरांसाठी दहा लिटर तर शेळ्या मेंदृयांसाठी प्रत्येकी तीन लिटर इतका दैनंदिन पाणी प्रवठा करण्याचे आदेश दिल्याचं खोत यांनी सांगितलं दक्षिण आफ्रिकेतल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या सहाही व्याघ्रप्रकल्पांचा विकास करण्यासाठी आणि राज्यातलं वाघांचं वैभव देश विदेशातल्या पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयक्मार रावल यांनी दिली आहे नैसर्गिक अधिवासामुळे राज्यातल्या वाघांची संख्या वाढत असून वाघांच्या संख्येसंदर्भात महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे राज्यात विशेष व्याघ्र दलाची स्थापना करण्यात आल्याची माहितीही रावल यांनी दिली आहे

स्वरंग ही यंदाच्या सोहळ्याची संकल्पना आहे दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गीत संगीत गायन पर्यटन चित्रकला आदींची रेलचेल असणार आहे

प्रख्यात गायक कैलास खेर यांचा शिवआराधना या विषयावरील सुराविष्कार या उदघाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल मुंबई शहरानजीक दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवास देश विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात यंदाही या महोत्सवाम्ळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल पर्यटकांनी मोठ्या संख्येने महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन मंत्री जयक्मार रावल यांनी केले आहे

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत विभागस्तरीय आढाव्याची राज्यातील पहिल्या बैठकीत ते बोलत होते जैवविविधता राखणा या आणि कमी क्षेत्रात अनेक प्रकारची घनदाट झाडी असणा या मियावाकी या जपानी संकल्पनेवर आधारित अटल आनंदवन ही योजना राज्यभर राबविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले

या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी जिल्हयातील सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे

राठोड यांनी दिली संपूर्ण देशात ग्रीन सिटी म्हणून नागपूर शहराची ओळख आहे मात्र या शहराच्या सौंदर्यात भर घालणा या झाडावरच सिमेंट रस्त्यांच्या बंधकामामुळे आघात होत होता याची गांभीर्याने दखल घेत महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी साडेसहा हजारांवर झाडांचे बुंधे मोकळे करण्याचे आदेश दिले

शहरात निर्माणाधिन मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गिकांवर मेट्रो प्रकल्पाचं काम वेगानं पूर्ण होत असून ज्याप्रमाणे वर्धा मार्गावरील रिच वन मेट्रो सेवा सुरू झाली त्याचप्रमाणे हिंगणा मार्गावरील रिच थ्री इथंही मेट्रो सेवा स़रू करण्याचा महा मेट्रोचा मानस असल्याची माहिती महामेट्रोतर्फे देण्यात आली

सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत अश्या सूमारे सात किलोमीटरचा मार्गावर एकृण सहा मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे सध्या या ठिकाणी वाहत्कीचं स्योग्य व्यवस्थापन करून मेट्रोचं कार्य पूर्ण केलं जात असल्याचंही महामेट्रोतर्फे सांगण्यात आलं

राज्यातल्या दूध संघांनी दूध पिशव्यांचं संकलन पूनर्खरेदी किंवा पूनर्प्रक्रीया व्यवस्थेचा आराखडा पंधरवड्यात सादर करावा असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत प्लास्टीकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक काल मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते दिलेल्या मुदतीत हा आराखडा सादर न करणाऱ्या पॅकिंग दुध प्रकल्पांवर प्लास्टीक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही कदम यांनी दिला विदर्भात उन्हाचा तडाखा सर्वत्र जाणवत असून गेल्या चार दिवसांपासून उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात येत आहे